सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए

पटनायक यांच्या देखरेखीखाली ही चौकशी होईल असंही न्यायालयानं सांगितलं भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सीबीआय संचालक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे सीबीआयचे हंगामी संचालक एम नागेश्वर राव हे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

पेरणीपासून विक्रीपर्यंत सर्व स्तरावर सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं ते म्हणाले कृषी कृंभ सारख्या कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं

इस्रोचे अध्यक्ष कैलासाव दिवू सिवन यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

चांद्रयान दोन येत्या जानेवारी किंवा फेब्रवारीत चंद्रावर पाठवलं जाईल येत्या सहा महिन्यात इस्रो तीन ते सहा मोहिमा हाती घेईल अशी माहिती त्यांनी दिली

ते काल मुंबईत द इकॉनॉमिस्ट इंडिया समीट या परिषदेत बोलत होते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

पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय करणाऱ्या लघु उद्योजकांना नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून देणारा हा एक स्तुत्य उपक्रम असून या करारामुळे लघू उद्योजकांना उभारी मिळेल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एन गोपाल स्वामी भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ

एक कोटी रूपये मानपत्र आणि पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

यंदाच्या अजिंक्यपद स्पर्धेतलं भारताचं हे दुसरं पदक आहे यापूर्वी अलका तोमर गीता आणि बबिता फोगट या महिला कुस्तीपटूंना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे

त्याने इंग्लंडच्याच मार्टिन ग्रडविल वर मात करत उपांत्य फेरी गाठली